ध्ळे जिल्ह्यातल्या शिरपूर शिंदखेडा आणि साक्री ताल्क्यातल्या काही मंडळांत शासनानं द्ष्काळी सवलती जाहिर केल्या मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं तातडीनं उपाय योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज धळ्यात एका पत्रकार परिषदेत केली

हा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीनं नगरसेविका जान्हवी सुर्यवंशी यांनी आपल्या प्रभागात विशेष उपक्रम हाती घेतला आहे

सध्या दहा दिवसातून एक वेळ पाणी येते पाणी साठवण्याची नागरिकांची क्षमता नसल्यामुळे पाणी भरुन झाल्या नंतर पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते

राज्याच्या हक्काच्या पाण्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पाणीयात्रा जन आंदोलनाच्या लढ्यात जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहनही भोसले यांनी यावेळी केलं नथुराम गोडसे देशभक्त असल्याचं वादग्रस्त विधान करणा या प्रज्ञा ठाकूर यांना जनतेची माफी मागण्याचे निर्देश भाजपानं दिले आहेत प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचं भाजपा प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांनी आज दिल्लीत माध्यम प्रतिनिंधीशी बोलताना स्पष्ट केलं मध्यप्रदेशातल्या भोपाळ मतदारसंघातून भाजपा उमेदवार असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांच्याकडून या विधानाबाबत पक्षानं स्पष्टीकरणही मागीतलं आहे नथ्राम गोडसे यांच्या संदर्भातल्या वक्तव्याप्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे पक्षाचे प्रवक्ते रणदिप सिंग स्रजेवाल यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली गोडसे यांची मनोभूमिका स्वातंत्र्य चळवळीविरोधात होती आणि भाजपा नेते त्याचं समर्थन करत आहेत हे दुदैवी असल्याचंही सुरजेवाल म्हणाले देशानं स्वीकारलेल्या गांधीवादी विचारसरणीचा हा अपमान आहे असं ते म्हणाले लोकपाल विषयक संकेतस्थळाचं आज उदघाटन झालं

या संकेतस्थळावर श्वष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी संबंधित अधिकारी त्यांची कार्यपदधती आणि इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातल्या महाकाली साखर कारखान्याच्या सुमारे सहाशे कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कवठे महांकाळ तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला

दरम्यान साखर कारखान्यास जिल्हा बँकेनं अर्थसहाय्य मंजूर केले असून दोन तीन महिन्यात कारखाना अडचणीतून बाहेर पडेलं असा विश्वास महांकाली व्यवस्थापनानं यावर व्यक्त केला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सीबीआयचे प्रवक्ते नितीन वाकणकर यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली याप्रकरणासंदर्भात मिशेल हर्षमल यांनी अलिकडेच केलेल्या खुलाशानंतर सीबीआयनं पुढे तपास करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती

आज सीबीआयनं आपण चौकशी प्ढं चालू ठेवत असल्याचं न्यालयाप्ढे सांगितलं वन्यजीव प्रेमी येत्या बुध्दपौर्णिमेला वन्यप्राण्यांची नोंद करणार आहेत

वन्य प्रेमींना विविध स्विधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासाठी वनपाल वनरक्षक व वनमजूर यांच्या निय्क्त्या करण्यात आल्या आहेत पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार आहे

अभयारण्याचा काही भाग खामगाव आणि काही भाग ब्लडाणा वन्यजिव विभागाच्या कार्यक्षेत्रात आहे प्राणी गणनेनिमित या अभयारण्यात बऱ्याच ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत

परिक्षेचा कालावधी दीड तास असणार आहे अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे

असं आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे म्स्लिम महिलेला तलाकच्या दोन नोटीसा देणा या पतीविरुद्ध एफआयआर दाखर करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल करुन घेतली याचिकेवर न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि संजीव खन्ना यांनी सुनावणी करायला सहमती दिली ही सुनावणी येत्या शुक्रवारी होईल

गेल्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवली

येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या काळात विदर्भात त्रळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल असा इशारा विभागानं दिला आहे